राज्यातल्या प्रमुख शहरांच्या व्यतिरीक्त औरंगाबाद ध्वळे मिरज आणि सोलाप्रातल्या वैदयकीय महाविदयालयांमध्येही लवकरच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची चाचणी सुरू होणार आहे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली मुंबईतल्या कस्त्रबा गांधी रुग्णालयाला भैट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते कस्त्रबा रुग्णालयातल्या कोरोना विषाणूविषयक तपासणी प्रयोगशाळेची क्षमता वाढविणार असल्याचं त्यांनी सांगितलं

कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये हा संसर्गजन्य रोग असला तरी रोग प्रतिकारक्षमतेच्या जोरावर तो रोखता येऊ शकतो त्यासाठी शासनाने डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे राज्यात साथ प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला असून आवश्यक तिथे कठोर कारवाईचा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला

अपवादात्मक परिस्थितीत तातडीच्या कारणाकरता प्रवास करायचा झाल्यास पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करताना सार्क सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे तयारी आणि कृती करून यशस्वी झालं पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं

उत्कृष्ट प्रयत्न करूनही स्थिती कशी होईल हे सांगता येत नसल्यानं आपापल्या दृष्टिकोनांची देवाणधेवाण करणं ही सर्वात मूल्यवान गोष्ट आहे असं प्रधानमंत्री म्हणाले आतापर्यंत सार्क प्रदेशात कोरोनाचे दीडशेहन कमी रूग्ण आढळले असले तरीही या प्रदेशात जागतिक लोकसंख्येच्या एक पंचमांश लोक रहात असल्यानं सावध राहण्याची गरज आहे कोरोनाच्या प्रसाराशी लढताना भारताचा अनुभव सांगताना प्रधानमंत्र्यांनी तयारी करा पण घाबरू नका हा मार्गदर्शक मंत्र असल्याचं म्हटलं आहे भारतानं कोरोना विषाणुच्या समस्येला किरकोळ ठरवलं नाही पण उतावीळपणे प्रतिक्रिया देणं टाळलं आहेअसंही मोदी म्हणाले जानेवारीच्या मध्यापासूनच भारतानं देशात येणाऱ्यांची तपासणी करण्यास स्रूवात केली आणि प्रवासावर निर्बंधही घातले एकानंतर एक निर्णय घेण्याची भूमिका घबराट टाळण्यास सहाय्यकारी ठरली द्रचित्रवाणी आणि समाजमाध्यमातून जनजागती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना विषाण्च्या उद्देकासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या तयारीविषयी प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्याशीद्रध्वनीवरून चर्चा केली परिस्थितीचा म्काबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकरत असलेल्या प्रयत्नावर चर्चा झाली कोरोना विषाण्चा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रसिदध ज्योतिबाचं दर्शन भाविकांना बंद करण्यात आलं आहे आज पहाटेपासूनच सर्व दरवाजे बंद केले आहेत

ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची नाकेबंदी केली आहे

बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं कोरोना विषाण्चा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला अशी रुग्णाचं नाव आणि फोटोसह खोटी बातमी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात आष्टी पोलीसांनी ग्न्हा दाखल केला आहे आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी

स्र्यवंशी यांनी ही माहिती दिली या बाबत व्हॉट्सअप स्टेटसमध्ये ज्या व्यक्तीचं नाव आणि फोटो वापरला होता त्यानं पोलीसांकडे तक्रार केली होती त्याआधारे पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढचा तपास सुरु आहे घरातच कारखाना स्रु करून बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या तीन व्यक्तींना प्णे पोलीसांनी अटक केली

अजय शंकरलाल गांधी मोहन चौधरी स्रेश छेडा अशी अटक केलेल्यांची नावं असून न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची कोठडी सूनावली आहे

या तीन्ही संघटनांच्या आज झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला

राज्याच्या किनारपट्टीवर अशी जलवाहत्क फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा स्रू करण्यास प्राधान्य देण्यात येईल असं म्ख्यमंत्री उदधव ठाकरे म्हणाले

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोल्या तालुक्यात खानापूर इथल्या एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला पोलीसांनी काल रात्री म्हाळादेवी इथं अटक केली आरोपीनं ग्न्ह्याची कब्ली दिली असल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे या आरोपीच्या एका साथीदाराचा शोध स्रु असल्याचंही पोलीसांनी सांगितलं यवतमाळ आणि वाशिम जिल्हा लाच ल्चपत विभागानं केलेल्या संयुक्त कारवाईत यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन अधिकाऱ्यांना लाच स्विकारताना अटक केली

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव आणि बाबासाहेबांचे दीर्घकाळचे सहकारी सदानंद फुलझेले यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं

फुलझेले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या नागपूरच्या दीक्षाभूमी इथं द्पारी तीन वाजता ठेवण्यात येईल

फ्लझेले यांनी आय्ष्यभर बाबासाहेबांबरोबर राहून त्यांना साथ दिली

फ्लझेले यांच्या निधनाबददल मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी श्रदधांजली वाहताना फुलझेले यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीतल्या एका सच्च्या अन्यायास आपण म्कलो आहोत असं म्हटलं आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सदानंद फ्लझेले यांच्या निधनानं ऐतिहासिक धम्मक्रांतिचा साक्षीदार हरपला आहे असं म्हटलं आहे

उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहताना सदानंद फ्लझेले यांच्या निधनानं समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे असं म्हटलं आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात हवामान कोरड राहण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं व्यक्त केली आहे याकाळात विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे